माजी न्यायमूर्ती पिनाकी चंद्र घोष यांनी लोकपालच्या अध्यक्षपदाची शपथ ग्रहण केली जम्म् काष्मीरमध्ये दहशतवादविरोधी कारवाईत आठ दहशतवादी ठार

नामनिर्देशन पत्र दाखल आणि लोकसभा निवडण्कीच्या पाष्ट्रवभूमीवर काळया पैशांचा वापर रोखण्यासाठी आयकर विभाग सज्ज

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी माजी न्यायमूर्ती पिनाकी चंद्र घोष यांना लोकपालचे अध्यक्ष पदाची शपथ दिली राष्ट्रपती भवनात झालेल्या सोहळ्यात ही शपथ दिली घोष हे सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती असून देशाचे पहिले लोकपाल म्हणून त्यांची निवड करण्यात आली आहे दरम्यान राष्ट्रपतींनी चार न्यायिक सदस्य आणि चार गैरन्यायिक सदस्यांची लोकपाल मध्ये निय्क्ती केली आहे माजी म्ख्य न्यायाधीश दिलीप भोसले प्रदिप कुमार मोहंती आणि अभिलाशाकुमारी आणि छत्तीसगड उच्चन्यायालयाचे विदयमान मुख्य न्यायाधीश अजयकुमार त्रिपाठी यांची न्यायीक सदस्य म्हणून तर सशस्त्र सीमादलाच्या अर्चना रामसंदरम महाराष्ट्राचे माजी म्ख्यसचिव दिनेश कुमार जयंत माजी आय आर एस अधिकारी महेंद्रसिंग आणि आरतीय प्रशासकीय सेवेचे माजी अधिकारी इंद्रजित प्रसाद गौतम यांची गैरन्यायिक सदस्य म्हणून निय्क्ती करण्यात आली आहे जम्म् काश्मीरमधल्या बाराम्ल्लाए बंदीपोरा आणि शोपियन जिल्ह्यांमध्ये आठ दहशतवादी ठार झाल असल्याची माहिती पोलिस महासंचालक दिलबाग सिंग यांनी दिली आहे यामध्ये लष्कर ए तय्यबाचा प्रमुख म्होरक्या आणि जैश ए मोहम्मदच्या दहशतवाद्यांचा समावेश आहे या कारवाईच्यावेळी दहशतवाद्यांनी दोन नागरिकांना ओलिस ठेवल्याम्ळं जवानांना अतिशय सावधगिरीनं या दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी लागली ओलिस ठेवलेल्या दोघांपैकी एका नागरिकाची सुटका करण्यात यश मिळालं मात्र दहशतवाद्यांनी दुसऱ्याची हत्या केल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे

परकीय चलन कायद्याचा अंग करून जवळ दहा हजार डॉलर बाळगल्यामुळ हा दंड ठोठावण्यात आला आहे परकीय चलन व्यवस्थापन कायदया अंतर्गत सदर रक्कमही जप्त करण्यात आली असल्याचं ईडीनं जारी केलेल्या वक्तव्यात म्हटलं आहे गिलानीच्या श्रीनगरच्या घरी आयकरचा छपा पडल्यानंतर सदरची रक्कम जप्त करण्यात आली होती कर्मचारी भविष्य निर्वाह निधी अर्थात ई पी एफ ओनं जारी केलेल्या आकडेवारी नुसार औपचारिक क्षेत्रामधील गेल्या सतरा महिन्यांमधील सर्वात जास्त रोजगार निर्मिती निर्मिती झाली असल्याचं म्हटलं आहे

ई पी एफ ओ ही संस्था देशातल्या संघटीत आणि अर्धसंघटीत कर्मचाऱ्यांच्या सामाजिक सुरक्षा निधीचं व्यवस्थापन करते

सध्या समाज माध्यमांवर ही माहिती व्हायरल झाली असून ती तथ्यहीन आहे एखाद्या व्यक्तिने मतदान न केल्यास त्याच्या खात्यातून पैसे वजा करण्याची बँकांना ताकीद देण्यात आल्याची माहितीही च्कीची आहे

नागरीकांनी अशा बातम्यांवर विश्वास ठेवू नये तसेच अशा बातम्या समाज माध्यमांवर फॉरवर्ड करु नये असे आवाहन मुख्य निवडणक अधिकारी कार्यालयाने केले आहे आगामी लोकसभा निवडण्कीमध्ये अस्थिव्यंग अंध यांना देखील मोठ्या प्रमाणात मतदानाची संधी असून त्यांच्यासाठी अद्ययावत स्विधा उपलब्ध करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉण्क्णाल खेमनार यांनी चंद्रपूर इथं दिले भारत सरकारच्या निवडणुक आयोगाने अस्थिव्यंग अंध यांच्यासाठी आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करण्याचे निर्देश दिले आहेत अंध मतदार सोबत एका जणाला मतदान केंद्रांमध्ये प्रवेश दिला जाणार आहे

हे बॅलेट पेपर ब्रेल लिपीमध्ये असतील त्यामुळे त्यांना मतदान करता येईल व मतदानाची गोपनीयता सुद्धा अबाधित राहील यासदर्भात सर्व मतदान केंद्रावर मतदान कर्मचाऱ्यांना प्रशिक्षित करण्याबाबत निर्देशही बैठकीत देण्यात आले अस्थिव्यंग असणारे अपंग असणारे व अंध असणारे मतदार व त्यांच्यासोबत मतदान केंद्रावर कशा पद्धतीची वागणूक असायला पाहिजे याशिवाय त्यांना मतदान करताना कशा पद्धतीने मदत केली पाहिजे या संदर्भातही लवकरच प्रशिक्षण दिले जाणार आहे

तर लातूर मध्ये अद्याप एकही अर्ज दाखल झालेला नाही

व्ही पॅट यंत्राचा वापर करण्यात येणार आहे विधानसभा मतदार संघनिहाय मतदान केंद्रान्सार इलेक्ट्रानिक मतदान यंत्र आणि व्ही व्ही पॅट यंत्राचे वितरण करताना निवडणूक आयोगाच्या इ व्ही एम

त्याचे वितरण पोर्टलमध्ये नोंदणी केलेल्या आधार कार्डशी संलग्न बँक खात्यात केले जाईल त्यामुळे शेतकर्यांनी संबंधित तालुका खरेदी विक्री संस्थेमध्ये जाऊन आधारलिंक असलेले बँक खाते क्रमांकच्या पासब्काची झेरॉक्स प्रत सादर करावी त्याचप्रमाणे आधार कार्डची झेरॉक्सप्रत सोबत ठेवावी सर्व शेतकरी बांधवांनी नोंद घ्यावी असे आवाहन जिल्हा विपणन अधिकारी यांनी केले आहे शहिद दिनानिमित्त स्खदेव भगतसिंग राजग्रु यांच्या प्रतिमेस जिल्हाधिकारी अश्विन म्दगल यांनी पृष्पहार अर्पण करुन अभिवादन केले